प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशभरातल्या कोविड लसीकरणासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत हा निर्णय झाला या बैठकीत प्रधानामंत्र्यांनी कोविड लसीकरणासाठीच्या तयारीचा विस्तृत आढावा घेतला

देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा अकरा तारखेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे

त्यापैकी सात शिशूंना वाचवण्यात यश आलं मध्यरात्री दीड ते दोन वाजायच्या स्माराला ही द्र्घटना घडली शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याम्ळे विभागाच्या आउट बॉर्न कक्षात धूर पसरला त्याम्ळे अग्निशमन दलानं रुग्णालय प्रशासनाच्या सहाय्यानं आऊट बॉर्न आणि इन बॉर्न कक्ष मिळून सर्व सतरा शिशूंना त्यातून बाहेर काढलं मात्र आउट बॉर्न कक्षातल्या दहा शिशूंचा मृत्यू झाला अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रमोद खंदाटे यांनी दिली सात बालकांचे प्राण वाचवण्यात गौरव रेहपाडे या रुग्णालयाच्या स्रक्षारक्षकानं मोठी भूमिका बजावली या द्र्घटनेत बचावलेल्या सात शिश्ना स्रक्षित स्थळी हलवलं असून प्रत्येक शिश्वर उपचारासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलं आहे तसंच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दहापैकी नऊ शिशूंचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत

अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातल्या सर्वच रुग्णालयांचं फायर ऑडीट व्यवस्थित झालं आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील म्ख्यमंत्र्यांनी दिले आहेत दरम्यान या घटनेनंतर व्हेरायटी नागपूर यांच्या तांत्रिक पथकासह नागपूरच्या अग्निशामक अभियांत्रिकी महाविदयालयाच्या पथक आणि विदयुत विभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी आणि तपासणी सुरु केली आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी भंडारा इथल्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकं मृत्यूम्खी पडल्याच्या घटनेबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे अशा प्रकारच्या द्र्घटना प्न्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या इतर सर्व रुग्णालयांमधल्या शिश् केअर य्नीटचं तातडीनं ऑडीट करायचे निर्देशही त्यानी दिले आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे

राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनीही या घटनेबददल द्रःख व्यक्त केलं आहे राज्य शासनानं घटनेची उच्चस्तरीय चौकशी करायचे आदेश दिले असल्याचंही देशम्ख यांनी सांगितलं ही घटना वेदनादायी आहे

ही घटना अंत्यंत दुर्दैवी आहे असं मदत आणि पुनर्विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे व्हीएनआयबीची टीम घटनास्थळाची तपासणी करेल अशी माहितीही त्यांनी दिली जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांनीही या घटनेबददल द्ःख व्यक्त केलं आहे ही घटना द्र्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे दरम्यान ही घटना निष्काळजीपणा आणि द्र्लक्षकेल्यामुळे झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे

या द्र्दैवी घटनेत आपल्या चिम्कल्यांना गमावणाऱ्या क्ट्ंबाप्रती त्यांनी शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबददल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे या द्र्दैवी घटनेम्ळे आपण मौल्यवान बालकांचा जीव गमावला असून त्यांच्या क्ट्ंबियांच्या द्ःखात आपण सहभागी आहोत जे जखमी झालेत ते लवकर बरे होवोत असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे या द्र्घटनेचं वृत्त कळताच तीव्र द्ःख झालं असं सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी द्र्घटनेत बळी पडलेल्या नवजात शिशुंच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केली आहे केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या घटनेबददल तीव्र द्ःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कृंटंबियाच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या घटनेबददल द्रःख व्यक्त केलंय

ईश्वर मृत बालकांच्या क्टुंबियांना दुःख सहन करायची शक्ती देवो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय या घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या क्टंबियांना राज्य सरकारनं तत्काळ मदत प्रवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान या घटनेनंतर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडीट करावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा श्गर इन्स्टिट्यूटची केंद्र राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा अशी सदिच्छा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे

या संस्थेची पाहणी करुन इथल्या संशोधनाबाबत सविस्तर माहिती घेण्याची इच्छा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांना वेळेवर रक्कम अदा करण्यात येत असून शेतकऱ्यांनी काप्स खरेदीसाठी केंद्राकडे नोंद करावी असं आवाहनही उन्हाळे यांनी केलं आहे

कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांची सामूहिक प्रतिकार शक्ती किती वाढली आहे तसंच प्रतिपिंड तयार झाले आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी नाशिक महापालिकेनं आजपासून सिरो सर्वेक्षण सूरू केलं आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराजांची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे निवृतीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष पवनक्मार भ्तडा यांनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरवण्यासाठी परवानगीचा अर्ज तहसीलदारांकडे केला होता मात्र जिल्ह्यात कोविडचा प्रादर्भाव थांबलेला नसल्यानं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यात्रेला परवानगी नाकारली

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक क्टूंबाला पिण्यायोग्य शुध्द पाणी नळादवारे प्रवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र शासनानं हाती घेतला आहे

शिंदे यांनी आज सांगली जिल्ह्याच्या विकास आराखड्याचा आढावा घेतला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

मुंबईतल्या निवासी भागात साप आढळून आल्यावर सर्प मित्रांना बोलवावं लागत असल्यानं आता महानगरपालिकेच्या कार्यालयात सर्पमित्रांची यादी उपलब्ध होणार आहे

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहतांश भागात तर कोकणात बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं महाबळेश्वर इथं साडे सोळा अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उदया त्रळक ठिकाणी पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे नंद्रबार जिल्ह्यात गेले सलग दोन दिवस अवकाळी पाऊस झाला याम्ळे शेतपीकांचं मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा गह् तसंच मिरचीच्या पीकांसह फळबागांचंही न्कसान झालं आहे प्रशासनानं तातडीनं या या न्कसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे